विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात आज राज्यपालांचं अभिभाषण झालं शेतमालाला योग्य भाव देण तसंच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले तत्पूर्वी महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांची आज विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली भाजपाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पटोले यांची निवड बिनविरोध झाली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे

भारत आणि श्रीलंका दरम्यान सातव्या मित्र शक्ती संयुक्त लष्करी सरावाचा प्रारंभ आज करण्यात आला औंध श्रील्या लष्करी छावणीत याची सुरुवात करण्यात आली दोन्ही देशातील लष्करी सहकार्याच्या माध्यमातून लष्करी सामर्थ्य अधिक मजबूत करणे हा या सरावाचा मुख्य हेतू आहे तसच संयुक्त राष्ट्राच्या शांतता प्रक्रियेतील सहभागासाठी व्यापक चर्चा आणि धोरण आखणे हाही उद्देश असल्याचं सूत्रांनी म्हटल आहे मेजर जनरल के एस ब्रार यांच्यासह तिर अधिकाऱ्यांनी यावेळी संचलनाची पाहणी केली नियमीत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेची जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेने पावले उचलली आहेत

शहरात सुमारे दहा लाख मिळकर्तींची नोंद करविभागाकडे झाली आहे तसेच झोपडयांची संख्याही काही लाखांत असली तरी महापालिकेचे सेवाशुल्क भरणाऱ्या झोपडीधारकांची संख्या किरकोळ आहे युवा लेखिका तन्वी कूलकर्णी हिच्या स्मॉल वाईल्ड एपीफनीज या पुस्तकाचं प्रकाशन आज ज्येष्ठ मध्यमतज्ञ डॉ केशव साठे यांच्या हस्ते पुण्यात झालं समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर कसा करावा हे आपण आजच्या युवा पिढीकडून शिकलो असं प्रतिपादन साठे यांनी यावेळी केलं कला विषयाचं शिक्षण घेणाऱ्या तन्वीनं ब्लॉगच्या माध्यमातून केलेल्या लेखांचं संकलन यात आहे अनुबंध प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे आग्र्याहून सुटकेच्या घटनेच्या स्मृतीदिनाचं औचित्य साधून पुणे महानगरपालिकेतर्फे आज एका भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं महापालिका भवनापासून सकाळी सात वाजता ही रॅली सुरू झाली महापौर मुरलीधर मोहोळ आयुक्त सौरव राव अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल शंतनू गोयल आदी यावेळी उपस्थित होते अनेक सायकलप्रेमी नागरिक यात सहभागी झाले होते

तर महीला गटात बेलायनिश शिफेरा हिनं बाजी मारली तर अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात ईटिचा हुमेसा आणि महीला गटात समरावित नेगा हे धियोपियाचे धावपटु विजेते ठरले भारतीय गटात पुर्ण मॅरेथॉनमध्ये राहुल पाल तर महीला गटात निर्मला ठाकुर अव्वल आले अर्ध मॅरेथॉनमध्ये प्रुष गटात दुर्ग बहादुर तर महीला गटात पुण्याची विनया मालुसरे विजयी ठरले या स्पधेंत पुण्याच्या धावपट्ंनीही उल्लखनीय कामगिरी केली

स्पर्धेचं बक्षिस वितरण पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक सुरेश कलमाडी यांच्या हस्ते पार पडले

उद्या आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागान व्यक्त केली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत